कोटी रूपयांच्या पॅकेजची म्ख्यमंत्र्यांची घोषणा

पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला

गाड्या सोडण्याचा निर्णय

म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत या पॅकेजची घोषणा केली

कृषी शेती घरांसाठी साडेपाच हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे

त्याची पत्रे स्मरणपत्रे देण्यात आलेली आहेत

केंद्र सरकार हे संपूर्ण देशाचे पालक आहे कोणताही दुजाभाव न करता त्यांनी मदत करावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदतीचे आश्वासन दिले आहे यासाठी आवश्यकता भासल्यास पंतप्रधानांची भेट घेण्याची तयारीही मुख्यमंत्र्यांनी दाखविली टेस्ला कंपनी पर्यावरण प्रक इलेक्ट्रीक वाहन निर्मिती क्षेत्रातील अमेरिकेतील आघाडीची टेस्ला कंपनीने महाराष्ट्रात प्रकल्प स्रू करावा यासाठी शासन सकारात्मक असून महाविकास आघाडी सरकारनं यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत या संदर्भात कंपनीच्या प्रतिनिधींसोबत उद्योगमंत्री स्भाष देसाई पर्यटन तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ऑनलाईन वेबिनारदवारे चर्चा केली

त्यामुळं येत्या काळात इलेक्ट्रिक वाहननिर्मिती कंपन्यांना उत्पादनासाठी महाराष्ट्रात मोठी संधी आहे याच अन्षंगानं टेस्ला कंपनीनं महाराष्ट्रात आपला प्रकल्प सुरू करावा असं राज्य शासनाच्यावतीनं उदयोगमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांनी यावेळी सांगितलं

देशात या संसर्गामुळे होत असलेल्या मृत्यूचा दर सातत्यानं कमी होत असून सध्या तो एक पूर्णांक एकावन्न शतांश टक्के आहे

रुग्ण बरे होण्याचं प्रमाणं वाढत असून नवे रुग्ण आढळण्याचं प्रमाण कमी होत असल्याची माहितीही केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे

एकनाथ खडसे पक्षप्रवेश एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे अनेक दिवसांपासून नाराज असलेल्या खडसेंनी भाजप पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं होतं एकनाथ खडसेंसोबत त्यांची कन्या रोहिणी खडसे हया पण भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज सामील झाल्या आपल्यापृढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच पर्याय होता आणि आपण निष्ठेने राष्ट्रवादी पक्षाचं काम करणार असल्याची भावना याप्रसंगी खडसे यांनी व्यक्त केली खान्देश विभागात पक्षवाढीसाठी एकनाथ खडसे यांच प्रभावी नेतृत्व नक्कीच सहाय्य करेल अशी भावना शरद पवार यांनी व्यक्त केली

महिला आणि बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी तरंग स्पोषित महाराष्ट्राचा या अभिनव योजनेचा प्रारंभ केला परस्पर ध्वनी प्रतिसाद पद्धतीवर आधारित ही योजना असून याम्ळे महिला आणि म्लं यांच्या पोषणविषयक गरजांबाबत अधिक सजगता निर्माण होणार आहे

पीके पाण्यात गेली शेतकरी संकटात सापडला असून बळीराजाला मदतीसाठी पिकांचे पंचनामे सरसकट पूर्ण करावे अशा सूचना पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या आहेत देउळगाव राजा येथील विश्राम गृह येथे ताल्क्यातील अती पावसाम्ळे झालेले न्कसान रस्ते द्रूस्तीबाबात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी पालकमंत्री आढावा घेताना बोलत होते न्कसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची कार्यवाही तातडीने करावी शेतकरी आपला केंद्रबिंद् असून रात्रंदिवस त्याच्या कल्याणासाठी काम करून त्यांना दिलासा द्यावा

कोरोना संसर्गाच्या अन्षंगानं या सर्व गाड्या आरक्षित असणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे